कर्नाटकमध्ये राजनैतिक संकट सुरु असतानाच राज्यातले भाजपचे अध्यक्ष बी

गोव्यात आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत मंत्रिमंडळात फेरबदल झाला आज तीन नवनियुक्त मंत्र्यांचा शपथविधी पार पडला माजी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत कवळेकर फिलिफ रॉड्रीग्ज जेनिफर मॉन्सेरात आणि मायकल लोबो यांना राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली या फेरबदलानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई विनोद पालेंकर आणि जयेश साळगावकर या तिघांना तर रोहन खाऊंटे या अपक्ष आमदाराला मंत्रिमंडळातून व्गळण्यात आलं आहे

कर्नाटकमध्ये राजनैतिक संकट सुरु असतानाच राज्यातले भाजपचे अध्यक्ष बी

येडियुरप्पा यांनी सोमवारी विद्वास ठराव मांडणार असल्याचं सांगितलं आहे बंगळुरू इथं ते आज पत्रकारांशी बोलत होते सोमवारी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ते मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी त्याच दिवशी विश्वास ठराव मांडायला सांगणार आहेत असं येडियुरप्पा यांनी सांगितलं

हे आमदार शिर्डीला पोहोचताच युवा काँप्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली मंदिराच्या प्रवेश द्वाराजवळ देखील या कारकर्त्यांची घोषणाबाजी सुरु होती या बांधखोर आमदारांनी काल मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन पूजा केली हे आमदार बंगळुरूचे विधानसभा अध्यक्ष के

रमेश यांची भेट घेऊन रात्री उशिरा मुंबईत आले सर्वोच्च न्यायालयानं त्यांना आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सोपविण्याचे निर्देश दिले आहेत पाकिस्तानी सैन्याच्या कुरापतींना रोखठोक उत्तर दिलं जाईल असं प्रतिपादन लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी केलं

भारतीय सिमांचं संरक्षण करण्यास भारतीय लष्कर सक्षम आहे पण बदलत्या युध्द तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर आपली संरक्षण सज्जता देखील तशीच असायला हवी असं देखील त्यांनी अधोरेखित केलं सायबर आणि अवकाशातील बदलत्या युध्द कलांचा भारतीय सैन्यानं सत्यस्थिती म्हणून स्वीकार करावा असंही ते म्हणाले श्रीमंत लोकांप्रमाणेच गरीब लोकांनाही उचित न्याय मिळण्यासाठी कायदे सल्लागारांनी प्रयत्नशील रहायला हवं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटल आहे चेन्नई मधल्या तामिळनाडू डॉ आंबेडकर कायदा विद्यापीठात आज सकाळी झालेल्या विशेष दीक्षान्त समारंभात राष्ट्रपती बोलत होते गरीबांना श्रीमंतांसारखा कायद्याचा सल्ला मिळाला नाही तर ती आपल्या प्रजासत्ताक देशाची वंचना होईल असही ते पुढं म्हणाले कायद्याचा मान ठेवण्यासाठी सर्व न्यायमूर्ती वकिल आणि कायदेतज्ञांना एकत्र येण्याची सूचनाही राष्ट्रपतींनी यावेळी केली निराधार आणि निराश्रीत लोकांविषयी कळकळ निर्माण करण्याचं सामर्थ्य शैक्षणिक व्यवस्थेत यायला हवं असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे म्हैसूर इथल्या राधाकृष्ण प्रेक्षागृहात भरलेल्या विभागीय राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कोनशीला समारंभात ते बोलत होते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसूदा नव्याने बनवताना शिक्षकांची कौशल्ये विकसित करून त्यामागे विद्यार्थ्यानांही नव्या युगातल्या आव्हानांना तोंड देण्याकरता सक्षम बनवणं हाच उद्देश असल्याचही ते म्हणाले जीवनावश्यक वस्तूबाजारातल्या समभागधारकांना आपले व्यवहार सुरक्षित आणि व्यवस्थितरित्या करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची गरज आहे असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत कमोडिटी पाटिसिपंट्रस असोसिएशन ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते केंद्रातलं राष्ट्रीय आघाडी सरकार जीवनावश्यक वस्तू आणि भांडवली बाजारांसाठी एकच व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही ते पुढं म्हणाले या क्षेत्रामधे रोजगार उपलब्ध करण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण तसंच उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा तयार व्हायला हव्यात असंही ठाकूर आपल्या भाषणात म्हणाले संततधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील सामान्य जीवन विस्कळीत झालं आहे घरांची पडझड विजेंच्या तारांच तुटण उन्मळलेली झाडं पाणी तुबणं अशा घटनांच्या बातम्या राज्याच्या विविध ठिकाणांहुन येत आहेत राज्याचा पुर्वेकडील भागाला अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे आसाममधे ब्रम्हपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे रस्ते घर आणि शेतं पाण्याखाली गेली आहेत

भारत पाकिस्तानमधल्या कर्तारपूर मार्गिकेसंदर्भातल्या तांत्रिक बाबींवर चर्चेची पुढली फेरी उद्या वाघा सीमा इथं होणार आहे कर्तारपूर मार्गिकेच्या तांत्रिक बाबी आणि वेगवेगळ्या शक्यतांबद्दल या वेळी बोलणी होईल गुरू नानकांच्या गुरुद्वारासाहिबमधे खास प्रसंगी भाविकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहता यावं याविषयी या चर्चेत समाधानकारक तोडगा निघेल अशी आशा नवी दिल्लीतल्या सूत्रांनी व्यक्त केली

सुरक्षा दलानं सध्या या संपूर्ण भागातील सुरक्षा वाढवली आहे पाकिस्तान सरकारनं लागू केलेल्या नविन विक्रीकराविरुद्ध पाकिस्तानमधले हजारो उद्योग व्यवसाय आज बंद पाळत आहेत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं देऊ केलेल्या सहा अब्ज डॉलर्सच्या मदतीसाठी पाकिस्तान सरकारनं विक्री करामधे ही वाढ केली आहे असं विरोधी राजकीय पक्षाचं म्हणणं आहे पाकिस्तानातले सर्व मॉल्स घाऊक बाजार छोटी दुकाने तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तृंची दुकाने संपात सहभागी झाली आहेत मात्र कराचीमधल्या किरकोळ व्यापा यांनी या संपाला विशेष प्रतिसाद दिला नाही

चीनकडून तैवानच्या सुरक्षलेला असलेला धोका वाढत चालल्यामुळे स्वसंरक्षणासाठी तैवाननं ही खरेदी करण्याचं तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं आपल्या खरेदीचं समर्थन केलं आहे चीनकडील शस्त्रास्त्रं ही सुरक्षित आहेत आणि अमेरिकेतून खरेदी केलेल्या शस्त्रस्त्रांवर चीन कर लादणार असल्याचं चीननं म्हटलं आहे

येत्या सोमवारी आंध्रप्रदेशातल्या नेल्लोर जिल्ह्यातून चांद्रयान दोनचं प्रक्षेपण होणार आहे

आंध्रप्रदेशातल्या श्रीहरी कोट्टा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावर या मोहिमेची तयारी सुरू आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद या देशाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मोहिमेसाठी उपस्थित राहणार आहेत भारत ही जगातली केवळ सर्वात मोठी लोकशाही नाही तर जिवंत लोकशाही असल्याचं प्रसार भारतीचे अध्यक्ष डॉ

सूर्य प्रकाश यांनी सांगितलं लंडनमधे माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी आयोजित केलेल्या धर्म आणि माध्यमं या विषयावरील जागतिक परिषदेत ते बोलत होते